मतमोजणी उद्या तीन तारखेला होणार आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्यासह विद्यापीठातले संवैधानिक अधिकारी पदाधिकारी यांनी औरंगाबाद शहरात विविध मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला

शाम शिरसाट यांनी फुलंब्री इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या केंद्रावर मतदान केलं

या रुग्णांना सायंकाळी चार ते पाच वाजेदरम्यान मतदानासाठी पाठवण्याचे निर्देश होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली

समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असून दर महिन्याला शासनाला अहवाल सादर करणं आवश्यक आहे राज्यातले कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत उलट इतर राज्यातले उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आय एम सीच्या वेब माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते उद्योगमंत्री सुभाष देसाई आयएमसीचे अध्यक्ष राजीव पोद्दार यांच्यासह इतर उद्योजक या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी मिशन एंगेज या प्रस्तिकेचं तसंच डिजीटल आर्ट या डिजीटल स्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं सरकार आणि उद्योजकांना एकत्रितपणे काम करताना मिशन एंगेज महाराष्ट्र हे अभियान उपय्क्त ठरेल या अभियानातून उद्योजकांना महाराष्ट्राचा चेहरा म्हणूनही काम करता येईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे डॉ शिंगणे यांनी काल मुंबई तसंच ठाणे इथल्या रक्तपेढीच्या प्रतिनिधींची बैठक घेतली त्यानंतर ते बोलत होते टाळेबंदी उघडल्यानंतर आता नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे तसंच थॅलेसेमिया कर्करुग्णांसाठी सुद्धा नियमित रक्ताची गरज भासत असल्याचं डॉ शिंगणे यांनी सांगितलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजाग्रती मोहीम सुरु केली आहे

या दोन कार्यक्रमांप्रमाणे इतरही छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी उपस्थितांची संख्यामर्यादा निश्चित करण्याची मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली होती काल त्यावरच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांच्या पीठानं ही बाब स्पष्ट केली प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि कार्यक्रमस्थळाची क्षमता लक्षात घेऊन उपस्थितांच्या संख्येला परवानगी देणं योग्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी येत्या पाच डिसेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधून उर्मिला मातोंडकर यांचं शिवसेनेत स्वागत केलं यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उर्मिला मातोंडकर यांनी महाविकास आघाडी सरकारचं काम कौतुकास्पद असल्याचं मत व्यक्त केलं

गेल्या आठवड्यात कोविडची लागण झाल्यापासून त्यांच्यावर ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते उपचारादरम्यान काल सकाळी त्यांचं निधन झालं

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते देशातल्या पाच कंपन्यांकडून कोविड लस निर्मितीसाठी काम सुरु असून लस आल्यानंतर ती कशा पद्धतीनं द्यायची याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत आहेत लस उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात डॉक्टर पोलीस आणि विविध आजार असलेल्या नागरिकांना देण्याचं नियोजन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले वॅक्सिनेशन करण्यासाठीचं एक फार मोठं मॅनेजमेंट करणं अपेक्षित आहे त्यासाठी केंद्र सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना येत आहेत आणि त्यामध्ये टारगेटेड पहिलं जे आहे ते डॉक्टरर्स आणि पोलीस विभाग त्याचबरोबर आम्हाला जे सांगितलं आहे ते पन्नास वर्षांचे वरचे को मॉरबीड असलेली पॉप्यूलेशन आणि नंतर मग सिनीअर सिटीझन्स क्रमवारीनं हा सगळा डेटा तयार करण्याचं काम आमच्याकड्रन सध्या स्रुरु आहे

लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर जालना औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

कोठीकर यांची शहरी भागाकरता मुख्य आचारसहिता तसंच कायदा सुव्यवस्था पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र ते गैरहजर असल्याचं दिसून आलं कोठीकर हे मागील चार दिवसांपासून विनापरवानगी गैरहजर असल्यानं त्यांना तत्काळ निलंबित करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात यावी असं तहसीलदार शेवाळे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळब इथले मतदार विजय भास्कर कुरुद यांनी मतदान करतानाची चित्रफीत सामाजिक संपर्क माध्यमावर प्रदर्शित केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तभ दिवेगावकर यांनी ही माहिती दिली

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेडच्या महापौर मोहिनी येवणकर यांनी केलं आहे

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे सर्व मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ शाळा वाहतूक समिती कोरोना प्रतिबंधक समिती स्थानिक प्रशासन आणि आरोग्य केंद्र या यंत्रणांच्या समन्वयातून योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे गर्दी टाळण्यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थीं सम तारखेला तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विषम तारखेला शाळेत येण्याची सूचना करण्यात आली आहे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात लोदगा इथल्या अलमॅक टिशू कल्चर लॅबला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मान्यता दिली आहे या प्रयोगशाळेत क्रषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनात बांबूच्या वेगवेगळ्या पाच जातींची रोपं तयार केली जात आहेत बांबूची रोपं तयार करणारी ही देशातील नववी तर मराठवाड्यातली पहिलीच अधिकृत टिशू कल्चर प्रयोगशाळा आहे

उस्मानाबाद इथं विवेकानंद युवा मंडळातर्फे शासकीय रुग्णालयांत माहिती पत्रकं तसंच भित्तीपत्रकं वाट्रन नागरिकांमध्ये एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्यात आली

नांदेडहून अमृतसरला जाणारी गाडी आज दिल्ली ते अमृतसर दरम्यान रद्द करण्यात आली आहे परवा चार तारखेला ही गाडी अमृतसर ते दिल्लीदरम्यान रद्द करण्यात आली आहे